मन की बातच्या या साठाव्या कार्यक्रमात आपण कोणत्या विषयांवर बोलावं यासाठी त्यांनी लोकांकडून मतं मागवली आहेत हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यावरुन प्रसारित केलं जाईल ए आय आर डीडी न्यूज पीएमओ आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्युब या वाहिन्यांवरुनही हा कार्यक्रम थेट पाहता येईल आकाशवाणी आणि दूरदर्शनवरुन लगेचच या कार्यक्रमाचं प्रादेशिक भाषांमधूनही प्रसारण होणार आहे उत्तर भारतामधल्या बहुतांश भागात थंडीची लाट कायम असून राजधानी दिल्लीत आज सर्वात कमी तापमानाची नोंद झाली

दिल्ली विमानतळावर आज दाट धुक्यामुळे दृष्यमानता शून्यावर आली पंजाब हरयाणा चंदीगढ दिल्ली उत्तर राजस्थान आणि उत्तर प्रदेशात थंडीचा कडाका कायम राहील तर उत्तरी मध्य प्रदेश बिहार झारखंड सिक्किम पश्चिम बंगालचा पर्वतीय भाग आणि ओदिशा ॐ दोन दिवस थंडी कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे आसाम करारातल्या आसामच्या स्वाभिमानाच्या भावनेची जपणूक करायला हवी असं काँप्रेस नेते राहूल गांधी यांनी केलं आहे गुवाहाटी कें एका रसीसमोर ते बोलत होते

नागरिकत्व सुधारणा कायद्या देशासाठी आवश्यक असून शैक्षणिक संस्थांचा राजकीय आखाडा करु नये अशी अपेक्षा मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे भोपाळ ड्यें अटल स्मृती कार्यक्रमात पोखरियाल बोलत होते नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बांग्लादेशातून येणाऱ्या अल्पसंख्याकांना न्याय मिळेल असं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सांगितलं काँग्रेस डावे पक्ष आणि कथित विचारवंतचं हिंसाचार फैलावून या कायद्याला विरोध करत असल्याची टीकाही त्यांनी केली दिल्लीतलं आम आदमी पार्टी सरकार गेली पाच वर्षे लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप दिल्ली प्रदेश भाजपानं केला आहे

नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत दिशाभूल करत हिसाचाराला भडकावलं असा आरोप करणारं पत्रक भाजपानं प्रसिद्ध केलं रिझर्व्ह बँक ऑफ डियानं आपल्या विसाव्या आर्थिक स्थैर्य अहवालात म्हटलं आहे की आर्थिक विकासाची गती मंदावली असली तरी वित्तीय प्रणाली स्थिर आहे मुंबईत काल जारी केलेल्या या अहवालात असं म्हटलं आहे की सरकारनं सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना भांडवल पुरवल्यानं बँकिग क्षेत्राची स्थिती मजबूत झाली आहे मात्र जागतिक किंवा देशांतर्गत आर्थिक अनिश्वितता आणि भौगोलिक राजकीय घटनाक्रमामुळे जोखमीची शक्यता अजूनही कायम आहे आर्थिक क्षेत्राचा विकास आणि नियमनाशी संबंधित मुद्यांवरही अहवालात चर्चा केली आहे वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एकंदर मागणी कमी झाल्यानं विकास आणखी खालावला भांडवली ओघाचा रागरंग सकारात्मक राहिला असला तरीही जागतिक मंदीमुळे भारताच्या निर्यातीत घट होऊ शकते मात्र चालू खात्यातली तूट नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे पंजाब महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बँक घोटाळ्यात मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागानं आरोपपत्र काल दाखल केलं

फसवणूक पुरावे नष्ट करणे बनावट दस्तऐवज बनवणं असे विविध आरोप त्यांच्यावर लावण्यात आले आहेत

अनेक लोकांना रूग्णालयात तातडीनं नेण्यात आलं असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे असं सरकारी प्रवक्त्यानं सांगितलं ठार झालेल्यांमध्ये विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचं महापौर ओमर मोहमूद मोहमेद यांनी सांगितलं मोगाडिशूत सकाळची घाईची वेळ असताना करसंकलन करणाऱ्या केंद्राला लक्ष्य करण्यात आल्याचं एका पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं सर्व मृत व्यक्ती लष्करेतर होत्या अद्याप या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही संघटनेनं स्वीकारलेली नाही

या तळाजवळ तालिबाननं एक बोगदा तयार केला होता आणि तो बॉम्बस्फोटाद्वारे उडवून दिला

आपल्यावरच्या देशद्रोहाच्या खटल्याला आव्हान देणारी पाकिस्तानचे माजी हुकुमशहा परवेज मुशर्रफ यांची याचिका पाकिस्तान न्यायालयाने दाखल करून घेतली नाही देशद्रोहासंबधीच्या खटले चालवणाऱ्या विशेष न्यायालयाने ही याचिका जानेवारीत दाखल करावी असं सांगीतलं आहे हा खटला तीन सदस्यीय पीठापुढे चालवला गेला होता

खटला संपुर्ण पीठापुढे न चालवल्यानं खटल्याची प्रकिया बेकायदेशीर आणि असंवैधानिक असल्याचं मुशर्रफ यांच्या याचिकेत म्हटलं आहे म्यानमामधल्या रोहिंग्या आणि तेर अल्पसंख्यांकांवर मानवाधिकारांचा भंग करून अत्याचार होत असल्याबद्दल कडक शब्दांत निषेध करणारा ठराव संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेनं काल मंजूर केला

राखाईन कचिन आणि शान प्रांतांमध्ये रोहिंग्या आणि तिर अल्पसंख्यांकांविरोधात चिथावणीविरोधात म्यानमा सरकारनं तातडीनं उपाय योजावेत असं आवाहनही ठरावात केलं आहे आमसभेचे ठराव हे कायदेशीर रित्या बाध्य नसले तरीही त्यात जागतिक मतांचं प्रतिबिंब पडलेलं असतं फिजीमध्ये उष्णकटिबंधीय सराई चक्रीवादळानं आणलेल्या पुरामुळे जवळपास दोन हजार लोकांनी आपत्कालीन छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे

फिजीहून येणारी आणि जाणारी विमानं रद्द केली किंवा त्यांचं वेळापत्रक बदलल्यानं सुड्डी घालवण्यासाठी आलेले हजारो पर्यटक अडकले होते